यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभं करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिली

व्यायामशाळा म्बईतील जिम चालकांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली

यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या द्रष्टीनं काही मार्गदर्शक तत्वं ठरवणं आवश्यक आहेत ही तत्वं राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली मंदिर उघडा राज्यातील सर्व धार्मिक स्थळं आणि मंदिरं उघडावीत यासाठी विविध धार्मिक संस्था आणि देवालयांच्या वतीनं आज राज्यभर घंटानाद आंदोलन केलं जात आहे या आंदोलनाला राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं देखील पाठिंबा जाहीर केला आहे पुण्यात सारसबाग इथल्या मंदिराबाहेर हे घंटानाद आंदोलन होत असून आंदोलनाच्या वेळी कोविड विषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल असं शहर भाजपातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे नाशिक दरम्यान राज्य शासन मंदिरं खुली करण्यास परवानगी देत नसल्यानं विविध धार्मिक संघटनांच्या वतीनं काल नाशिकमध्ये रामक्डावर बाणेश्वराला अभिषेक करण्यात आला तसंच देशवासियांची कोरोनाच्या संकटातून मुक्तता करावी यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली

पुणे आणि पिंपरी चिंचवड तसंच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा त्यांनी काल आढावा घेतला या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कोरोनावर मात करायची असेल तर सर्वांच्या सहकार्याची गरज आहे सर्वांनीच नियमांचं पालन केलं पाहिजे मात्र सध्या अनेक ठिकाणी मास्क वापरण्यापासून ते सुरक्षित अंतर ठेवण्यापर्यंतच्या नियमांच सर्रास उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास येत असून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले दरम्यान अजित पवार यांच्या या निर्देशांनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी लगेचच नियम मोडणाऱ्यावर दंडाची कारवाई केली जाईल असे आदेश काढले

पोलीस पोलीस मित्र आरोग्य सेवक आणि महापालिका कर्मचाऱ्यांना दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत

त्यामध्ये सुमारे दोन लाख नागरिकांना मध्मेह आणि उच्च रक्तदाब आहे

अहमदनगर जिल्ह्यातील तिसगाव इथं हिंदू मुस्लिम धर्मीय एकत्र येऊन विविध सण उत्सव साजरे करतात यंदाच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवत अनेक आरोग्य विषयक उपक्रमही यानिमित्तानं आयोजित केले जात आहेत ऐक्या याबाबतचा आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत

यंदा कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करत गावातील सर्व मंडळांनी एकत्र येऊन ग्रामदैवत असलेल्या मंदिरात एकच गणपती बसवला आहे यानिमित्ताने आज रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं आहे दररोज वेगवेगळ्या गणेश मंडळाच्या वतीनं सुरक्षित अंतर आणि तोंडाला मास्क घालून आरती आणि पूजा केली जाते कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दोन फुटांच शारीरिक अंतर आवश्यक असलं तरी या साथीच्या काळात गावक यांनी घेतलेले असे काही निर्णय हिंदू मुस्लिम एकात्मतेचं नातं नक्कीच आणखी घट्ट करतील आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपूते अहमदनगर चिंचवड चिंचवड इथल्या ऑटो क्लस्टरमध्ये दोनशे खाटांच्या कोविड समर्पित रुग्णालयाचं उद्घाटन उपमूख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं ही वेळ एकमेकांविरुद्ध लढण्याची नसून कोरोना विरुद्धच्या लढाईची असल्याचं मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं तर पिंपरी चिंचवड मधील रुग्ण बरे होण्याचा दर सुधारत आहे आता मृत्यूदर एक टक्क्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं अवघ्या चौदा दिवसात हे रुग्णालय उभं राहीलं आहे

फडणवीस यांनी सातारा जिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड केंद्राची पाहणी करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते माजी मंत्री चंद्रकांत पाटील तसंच इतर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते फडणवीस यांनी काल सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथल्या प्रकाश रूग्णालयालाही भेट दिली आणि तिथल्या परिस्थितीची पाहणी केली गोंदिया गोंदिया जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्राद्भावामुळे शहरातील खाजगी रुग्णालयात देखील रुग्णांची गर्दी होत आहे अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग नागरिकांमध्ये पसरू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी शहरातील विविध खाजगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आठ पथकांची स्थापन केली आहे

सिंधुदुर्ग सिंधूदर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण वैभववाडी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासाई बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार